राज्याच्या या मागणीवर तातडीनं कार्यवाही करण्याचं आश्वासन प्रधानमंत्र्यांनी दिलं व्यवसाय सुलभता निर्देशांकात सुधारणा करण्यासाठी महाराष्ट्रानं केलेल्या प्रयत्नांची प्रधानमंत्र्यांनी प्रशंसा केली आहे या भेटीदरम्यान धारावी पूनविकासासाठी रेल्वेची जमीन प्राप्त करण्याबाबतही चर्चा झाली प्रधानमंत्र्यांनी या दोन्ही विषयांबाबत दिलेल्या सकारात्मक प्रतिसादाबद्दल मुख्यमंत्र्यांनी मोदी यांचे आभार मानले आहेत नाशिक जिल्ह्याच्या विकासाकरता इसरो अर्थात भारतीय अंतराळ संशोधन संस्था आता महत्वाची भूमिका बजावणार आहे यासंदर्भात नाशिकचे जिल्हाधिकारी आणि इस्रो यांच्यात आज करार होणार आहे त्यामुळे आता जिल्ह्यातले रस्ते खड्डे पिकांची उपलब्धता माती परीक्षण यांची अचूक माहिती प्रशासनाला उपलब्ध होणार आहे त्यासाठी इस्रो जी आय एस हे अॅप्लिकेशन तयार करणार आहे त्याच बरोबर जिल्हा प्रशासनाला आवश्यक ती छायाचितंही उपलब्ध होणार आहे देशात अशा प्रकारे प्रथमच इस्रोशी करार होत असून हा प्रयोग पथदर्शी ठरण्याची शक्यता आहे बाराव्या अखिल भारतीय मुस्लिम मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी प्रख्यात विचारवंत आणि सूफी साहित्याचे अभ्यासक डॉ अलीम वकील यांची निवड झाली आहे येत्या चार ते सहा जानेवारी दरम्यान पुण्यात हे संमेलन होणार आहे हॉकी विश्वचषक स्पर्धेत भारताचं आव्हान काल उपांत्यपूर्व फेरीत संपुष्टात आलं

दोन वेगवेगळ्या पक्षांच्या सत्ताकाळात त्यांनी राज्याचं मुख्य सचीवपद सांभाळलं पूणे महानगरपालिकेचे आयुक्त असताना झोपडपट्टीवासियांना विस्थापित न करता त्यांचं पुनर्वसन करण्याचा प्रकल्प त्यांनी यशस्वीरित्या राबवला हा अशा प्रकारचा बहुदा पहिलाच प्रकल्प असावा मराठवाडा आणि विदर्भात दुष्काळाच्या समस्येवर मात करण्यासाठी सूक्ष्म जल संधारण प्रकल्प त्यांच्या पुढाकारानं राबवले गेले जल संधारणाचं स्वतंत्र खातंही त्यांच्या पुढाकारानंच तयार करण्यात आलं